यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना दिली

त्यानंतर सहा ऑक्टोबरला सत्र न्यायालयानं त्यांना काही अटींवर जामिन दिला होता दरम्यान राज्य सरकारनं आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे मात्र मेट्रो रेल्वे प्रकल्प थांबवलेला नाही असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं हैद्राबाद्मधल्या प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात प्रियांका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घ्यायला दिरंगाई केल्यावरून तेलंगणा सरकारनं तीन पोलीसांना निलंबित केलं आहे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही

सज्जनर यांनी काल ही माहिती दिली यासंदर्भात प्रियंका यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे चौकशी केल्यानंतर या पोलीसांना निलंबित केलं असं सज्जनर यांनी सांगितलं दखलपात्र गुन्ह्यांबाबत तक्रार आली तर आपलं कार्यक्षेत्र कोणतंही असलं तरी ती दाखल करून घ्यावी अशा सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असंही सज्जनर यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकार आजपासून ब्रिधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दूसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदूज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे

चलन बाजारात आज रुपयांच्या मुल्यात चार पैशांनी घट झाली

जालंदर श्री झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं

गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे